वाराणसीतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच बिहारमधल्या पाटणासाहिबमधून भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि काँप्रेसचे शत्रुघ्न सिंन्हा झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष शिब् सोरेन यांचं भवितव्य आज मतदानयंत्रात बंद होईल याशिवाय केंद्रिय मंत्री मनोज सिन्हा हरसिम्रत कौर बादल हरदीप सिंह पुरी यांच्यासारखे मातब्बर उमेदवार तसंच किरण खेर सनी देवल रवी किशन यांच्यासारखे अभिनेते या टप्प्यात आपलं नशिब आजमावत आहेत लोकसभा निवडणुकीबरोबरच ओदिशा आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणीही येत्या गुरुवारी होणार आहे

आकाशवाणीच्या अधिकृत यू ट्यूब वृत्तवाहिनीवरही हा कार्यक्रम उपलब्ध असेल गडचिरोलीत आज पुकारलेल्या जिल्हा बंदला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करीत नक्षलवाद्यांनी पहाटे कुरखेडा तालुक्यातल्या वनविभागाच्या लाकडी बिटांना आग लावली पुराडा वन परिक्षेत्रातल्या येडापूर आणि कुरंडी कुपातली लाकडं जंगल कामगार सहकारी संस्थांनी तोडून वारवीच्या जंगलात ठेवली होती नक्षलवाद्यांनी ती जाळून टाकल्यानं वन विभागाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे शिवाय एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यावर झाडं तोडून टाकत अडवणूक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कोरची भामरागड शहर आणि तालुक्यांतल्या दुर्गम भागातले बाजार बंद आहेत अनेक रस्त्यांवरही शुकशुकाट आहे

तसंच या काळात बोटींचं काही नुकसान झालं तर त्याची भरपाई मिळायला मच्छिमार पात्र नसतील असेही कळवलं आहे जून आणि जूलै या काळात माश्यांचा प्रजनन कालावधी असल्यानं दरवर्षी अशा पध्दतीची मासेमारी बंदी केली जात असते नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत चालली असतानाच पाण्याच्या चोरीच्याही घटना घडू लागल्या आहेत कळवण तालुक्यातील धनोली येथील धरणाचे गेट तोडल्याने धरणातील सुमारे सात ते आठ दसलक्षघनफूट इतके पाणी वाया गेले आहे धरणाचे गेट तोडणाऱ्या दळवट येथील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे धनोली धरणाचे लोखंडी गेट तोडण्यात आल्यानंतर धरणातून अचानक पाण्याचा प्रचंड असा लोंढा सुटल्याने धरणाच्या बाजूस शेतात काम करीत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली शेतक यांनी लगोलग गेटकडे धाव घेतली असता तेथे चार इसम संशयास्पद स्थितीत आढळले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल केला सूर्य बरोबर डोक्यावर आल्यामुळे आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती गायब होते असा हा शून्य सावलीचा अनुभव सध्या उत्तरायण सुरु असल्यामुळे येत आहे

खगोलप्रेमी मंडळींसाठी औरंगाबाद शहरातल्या महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दूल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्रात विशेष हेलिओस मीटरची व्यवस्थाही करण्यात आली होती

मृत बोरीवली परिसरातले असून ते कोल्हापूर बाजूने मुंबईकडे निघाले होते

बीड जिल्ह्यातल्या नागरिकांना शासनानं दुष्काळात तातडीनं मदत द्यावी अशी मागणी मसिआ अर्थात महाराष्ट्र चेंबर ऑफ काँमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅप्रिकल्चरचे संचालक डॉ संतोष मुंडे यांनी केली

गुवाहाटी इथं उदयापासून दुसरी भारतीय खुली आंतरराष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धा सुरु होत आहे

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली असून मुंबईत हवामान अंशतः ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे